ते काल सामाजिक संपर्क माध्यमावरून संवाद साधत होते

ही परीक्षा सलग पाचव्यांदा पुढं ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थी कार्यकर्त्यांनी औरंगाबादसह लातूर नाशिक अमरावती कोल्हापूर वर्धा आणि पुण्यातही रस्ता बंद आंदोलन केलं पुण्यात पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला या आंदोलनकर्त्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी परीक्षेची तारीख आज शुक्रवारी जाहीर करण्याचे निर्देश संबंधितांना दिले असल्याचं सांगितलं ते म्हणाले मी जे विद्यार्थी आणि विद्यार्थीनी जे या परीक्षेला बसणाऱ्या सगळेजण आहेत त्यांना मनापासून सांगतोय विनंती करतोय की उगाच कोणी भडकवतंय म्हणून भडकून जावू नका आपण जो अभ्यास करत आहात तो अभ्यास करत रहा आणि मी तुम्हाला वचन देतो आहे की येत्या आठवडाभरामधे ही परीक्षा होईल परीक्षांचं नियोजन करण्यासाठी आवश्यक कर्मचारी वर्ग हा कोविड चाचणी झालेला आणि लसीकरण झालेलाच असावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली काही भागात कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता अंशत टाळेबंदी लावण्यात आलेली आहे संबंधित परीक्षा केंद्र अशा प्रतिबंधित क्षेत्रात असेल तर पर्यायी केंद्राची तसंच कर्मचारी वर्गाची व्यवस्था करण्यासाठी परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शहरी तसंच ग्रामीण भागातही कोविड संसर्ग वाढत आहे अनेक ठिकाणी संपूर्ण कुटंब बाधित झाली आहेत कोविडची दुसरी लाट टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी पाळणं आवश्यक असून कोविड नियमांचं पालन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली ते म्हणाले जेवढ्या लवकर चाचणी केली जाईल आणि जेवढ्या लवकर याचा ईलाज केला जाईल तेवढं आपणच सुरक्षित राहाल

दसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा सर्वत्र मोठी आलेली आहे

अनावश्यक गर्दी टाळा नाहीतर आपल्याला नाईलाजाने पुन्हा ए बी सी डी करावी लागेल जिथे जिथे बंदिस्त जागेमधे गर्दी होतेय तिथे बंधनं लागू करावी लागतील त्याच्याबद्दल सुध्दा सूचनावली आपण एक दोन दिवसांत जाहीर करतो आहोत दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह काल मुंबईत जे जे रुग्णालयात कोविड लस घेतली या लसीचे काही दृष्परिणाम नसून जे पात्र आहेत त्या प्रत्येकानं ही लस घ्यावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं लस उपलब्ध असली तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं हात धूत राहणं आणि सुरक्षित अंतर ठेवणं हे तितकच महत्त्वाचं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

काल दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या अधिक वाढत आहे तिथं लसीकरणाची गती वाढवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी केल्या आहेत

खासगी रुग्णालयांनी क्षमता असल्यास सातही दिवस लसीकरण करावं शासकीय रुग्णालयांमध्ये आठवड्यात कमीत कमी चार दिवस लसीकरण करावं अशी सूचना या पत्रकार परिषदेत करण्यात आली

येत्या चार एप्रिलपर्यंत शनिवार रविवार पूर्ण टाळेबंदी तर उर्वरित दिवस अंशतः टाळेबंदी असणार आहे काल जाधववाडी इथला मोंढा पूर्णपणे बंद होता भाजीपाला विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी परत पाठवलं कन्नड तालुक्यातला औराळा गावातला आठवडी बाजारही काल बंद ठेवण्यात आला

काही आस्थापनांमध्ये ऑक्सीमीटर थर्मल गन आदीचा वापर होत नसल्याचं तसंच कोविड नियम पाळले जात नसल्याचं प्रत्यक्ष निदर्शनात आल्यानं त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करून संबंधितांना तातडीनं आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आदेश या पथकानं दिले नियम पालन केलं नाही तर द्कानाचा परवाना रद्द करण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे शहराच्या विविध भागात या टाळेबंदीची माहिती देण्यासाठी फिरत्या वाहनांचाही वापर करण्यात आला दरम्यान जिल्ह्यातली पर्यटन स्थळं पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने जारी केले आहेत

जिल्हा तसंच शहरातील सर्व शिकवणी वर्ग या काळात बंद राहतील औषधी दुकानं वगळता इतर सर्व दुकानं सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेदरम्यान कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपायांचं पालन करत सुरू ठेवण्यात येतील या आदेशाचं कोणत्याही व्यक्ती संस्था आणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वयये कारवाईचे निर्देश जिल्हाधिकारी बिपीन ईटनकर यांनी दिले आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये पुढल्या काळात टाळेबंदी सारखा कठोर निर्णय टाळायचा असेल तर नागरिकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे

दरम्यान आरटीपीसीआर चाचण्या करून न घेता दुकानं आणि आस्थापना सुरू ठेवल्यास संबंधितांविरुध्द कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही आयुक्त पवार यांनी दिला आहे

त्यांच्या पत्नी मीना वरपुडकर स्नुषा प्रेरणा वरपुडकर आणि नातू अशा चौघांना संसर्ग झाला असून संपर्कात आलेल्या सर्वांनी तपासणी करुन घ्यावी असं अवाहन आमदार वरपूडकर यांनी केलं आहे

मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या नऊ जालना जिल्ह्यातल्या दोन तर नांदेड परभणी तसंच हिंगोली जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे

गेल्या अनेक महिन्यातली ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या निमित्त आज मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानात क्रांतीस्तंभाला अभिवादन करतील त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक आणि महिला खेळाडूंचा म्ख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार केला जाईल तसंच राष्ट्रीय सेवा योजनांच्या विद्यार्थ्यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम आणि मुख्यमंत्र्यांचं संबोधन होईल या वेळी सायकल फेरीचं आयोजनही करण्यात आलं आहे वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम आश्रम बापू कुटी इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे सकाळी अकरा वाजता बापू कुटी इथं महात्मा गांधींना अभिवादन आणि सामुदायिक प्रार्थना होईल

जागतिक मुत्रपिंड दिनानिमित्त मुंबईत अॅपेक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून दरदृष्यप्रणालीद्वारे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात टोपे बोलत होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमात सहभागी झाले होते ग्रामीण भागात परवडणाऱ्या किंमतीत डायलिसीस सुविधा उपलब्ध होण्यासाठी पेरिटोनिअल डायलिसीसच्या वापराबाबत एपेक्स फाऊंडेशननं पुढाकार घेऊन शासनाला सहकार्य करण्याचं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं कोविड काळात डॉक्टर्स नर्स तंत्रज्ञांनी कोविड रुग्णांना डायलिसीसची सेवा दिली या सर्वांनी केलेलं काम लक्षणीय असून त्यांना आपण सलाम करतो असं टोपे म्हणाले

बहुतांश रुग्णालयांमधून हे इंजेक्शन अतिरिक्त दर आकारून दिलं जात असल्याचं निदर्शनास आल्यानं ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे या औषधाची घाऊक किंमत आणि किरकोळ विक्री किमतीतली तफावत बघता व्यापक जनहिताच्या द्रष्टीनं अधिकतम किरकोळ विक्री किंमत निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तांनी राष्ट्रीय औषध किंमत नियंत्रण प्राधिकरणाला सादर केला आहे

यात एक मालमत्ता जप्त करण्यात आली तर नळ जोडण्या खंडीत करण्यात आल्या असून स्वच्छता गृहाचं सांडपाणी व्यवस्थाही खंडीत करण्यात आली आहे शहरातल्या मालमत्ता आणि पाणी कर थकबाकीदारांनी त्वरीत कर भरणा करावा आणि कारवाई टाळावी असं आवाहन महापालिका आयुक्त डॉ सुनिल लहाने यांनी केलं आहे

मागच्या वर्षी दहावीत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामधे जाण्याची मला संधी भेटली होती आणि त्या माध्यमातून हे कळालं की स्ट्रेस घेणे हे ही अयोग्य आहे

डोंगरे यानं अनेक शेतकऱ्यांची या माध्यमातून एकूण दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

अनेक ठिकाणची शिवमंदीरं काल बंद होती हिंगोली जिल्ह्यातल्या औेंढा नागनाथ इथं नागनाथाची काल पहिल्यांदाच महाशिवरात्रला भाविकांविना पूजा करण्यात आली नागनाथ देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले यांनी सपत्नीक आणि आमदार संतोष बांगर यांनी सपत्नीक महापूजा केली

लातूर जिल्ह्याच्या श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवास कोरोना विषयक निर्बंध पाळत सुरुवात झाली काल सकाळी जिल्हाधिकारी प्रथ्वीराज बी

यांच्या हस्ते महापूजा आणि ध्वजारोहणही करण्यात आलं यानिमित्तानं भक्तांना ऑनलाईन दर्शनाची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे नांदेड जिल्हा प्रशासनानं काल महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व महादेव मंदिर परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता औरंगाबाद जिल्ह्यातही वेरुळच्या घ्रष्णेश्वर मंदिरासह बहुतांश शिवमंदीरं दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली होती

त्यांनी या संदर्भातल्या मागणीचं निवेदन सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना दिलं आहे हे काम अनेक वर्षांपासून सुरू असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे